इशारा कार्तिकी वारीवर आता कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नकोत वारी समन्वय समितीची मागणी

राज्यात थंडी जाणवू लागली विदर्भातल्या किमान तापमानात लक्षणीय घट

राष्ट्रीय प्रगतीसाठी हे फलित लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं

या उपायाम्ळे भ्रष्टाचार काळा पैसा आणि बनावट चलनाविरुद्धच्या लढ्यात सामान्य माणसाचे हात बळकट होतील असं मोदी यांनी त्यावेळी सांगितलं होतं

विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा जागांच्या पोट निवडण्कीची मतमोजणी देखील उद्याच दिवशी होईल बिहारमधील वाल्मिकीनगर लोकसभा जागेच्या पोटनिवडणकीतील मतंही यावेळी मोजली जातील ठाकरे प्रादेशिक मुंबईतील कारशेड प्रकरणी होणाऱ्या टीकेला योग्य वेळी उतर देऊ असं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी म्हटलं आहे काल ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी समाजमाध्यमातून संवाद साधला

म्ख्यमंत्र्यांनी मराठा धनगर तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भातही भाष्य केलं हे सरकार तुमचंच असून तुमच्या हक्काच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला राज्यात कापूस खरेदी केंद्रं सुरु झाली असून सांगतांना उडीद मुग सोयाबीन तूर यासारख्या इतर शेतपिकांची शासन खरेदी करणार आहे येत्या महिनाभरात ही केंद्र सुरु करण्यात येतील असा निर्वाळा ठाकरे यांनी दिला

केवळ सहान्भूती मिळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे परंतु या संवादानं जनतेला कुठलीही भरीव गोष्ट मिळाली नाही अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे आजही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे मराठा विद्यार्थ्याचे भवितव्याचे काय नक्की सरकार यासंदर्भात काय करणार आहे अतिवृष्टी आणि निसर्ग चक्रिवादळाम्ळे महाराष्ट्र उध्वस्त झाला आहे अतिवृष्टीम्ळे झालेल्या न्कसानाचे पंचनामे झाले नाहीत निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानाची कोकणात मदत मिळाली नाही महिलांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न आहे पण यावर म्ख्यमंत्र्यांनी भाष्यही केलं नाही असं दरेकर म्हणाले

कोरोना दिल्ली देशात कोरोनाच्या द्सर्याह संभाव्य लाटेची चर्चा असतानात राजधानी दिल्लीत तिसरी लाट आल्याची कब्ली दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी काल दिली

एका दिवसात इतके रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे कोरोनासंदर्भातील निष्काळजीपणासुद्धा याला कारणीभूत आहे लोक तितके गांभीर्याने याकडे पाहत नाहीत असा सूर दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना लावला होता कार्तिकी कार्तिकी वारीच्या अन्षंगानं वारकरी संप्रदायाच्या वतीनं कार्तिकी वारी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे कोरोनाचा प्रादर्भाव कमी झाल्याम्ळे कार्तिकी वारीवर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध घालू नयेत राज्य सरकारने असं केल्यास वारकरी संप्रदाय येणाऱ्या प्रत्येक निवडण्कीवर बहिष्कार टाकेल असा इशारा राम कृष्ण महाराज वीर यांनी काल पंढरपूर इथं वासकर वाड्यात सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला आषाढी वारी दरम्यान वारकरी संप्रदायानं राज्य शासनाला संपूर्ण सहकार्य केलं होतं मात्र कार्तिकी वारी काळात कोरोनाचा प्रादुर्भावही कमी असणार आहे त्यामुळे आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीसंदर्भात कोणतेही निर्बंध या वारीस चालू देणार नाही अशी भूमिका वारी समन्वय समितीनं घेतली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या प्णे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज प्णे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज प्णे आणि मराठी न्यूज प्णे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

पण दरवर्षी दिवाळीच्या निमितानं आयोजित केली जाणारी विविध वस्तूंची विक्री करणारी प्रदर्शनं मात्र यंदा गर्दी टाळण्याच्या हेतून ऑनलाइनच भरवली जात आहेत

अनेक राजकीय पक्षांकडूनही या प्रदर्शनाचं आयोजन होत असतं मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळं गर्दी टाळण्याच्या हेतूनं बह्तेक सर्वच प्रदर्शनांवर बंदी आली असून ऑनलाईन प्रदर्शनांवर भर देण्यात आला आहे लोकांनाही त्याम्ळं घरबसल्या दिवाळीची खरेदी करता येत आहे विविध महिला बचत गटांनीही अत्याध्निक तंत्रज्ञानाची कास धरुन ऑनलाईन प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या ऑनलाईन प्रदर्शनांना मिळणार प्रतिसादही उतम असल्याचं संयोजकांनी सांगितलं

केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात शनिवारी काढलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली

विना फास्टटॅग वाहनांनी फास्टटॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनधाराकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येइल

रायगड अन्वय नाईक आत्महत्या प़करणी त्रूंगात असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी तसंच फारुख शेख आणि नितेश सारडा या तिघांना काल सकाळी अलिबाग इथून तळोजा कारागृहात हलविण्यात आलं या तिघांचा दर्जा पाहन तसंच स्रक्षेच्या ृष्टीनं असल्यानं जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा इथं हलविण्याची मागणी वरिष्ठांकडं केली होती

ब्दध क्रिएशन ऑफ फाउंडेशन सिनेमा या संस्थेतर्फे हे प्रस्कार देण्यात येतात यंदा कोरोना काळात समाजकार्य केल्याबददल लातर जिल्ह्याचे माजी खासदारडॉ सुनील गायकवाड अभिनेता सुनील शेट्टी पार्श्वगायक सोन् निगम अभिनेत्री रिचा चढढा झरा खान आमदार भारती लवेकर यांच्यासह नऊ व्यक्तीना आणि संस्थांना हे प्रस्कार बहाल करण्यात आले ब्रातूर रेल्वे बोगी लात्र इथं उभारल्या जात असलेल्या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असून जानेवारी महिन्यात त्यातून प्रत्यक्ष उत्पादनास प्रारंअ होणार आहे हा प्रकल्प लातूरमधेच कायम राहणार असून नागरिकांनी प्रकल्पाच्या अवितव्याविषयी चिंता करू नये यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून खात्री देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी काल लातूर मध्ये दिली

या शहराच्या सर्वागिण विकासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याबरोबरच विकास कामांसाठी प्रेसा निधी कुठलाही भेदभाव न करता उपलब्ध करुन देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल दिलं

या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याचं संपर्कमंत्री उदय सामंत यांनी काल सांगितलं

तळगाव तलाठी सज्जामध्ये दर सोमवारी आणि ग्रुवारी तलाठी हजर राहणार आहेत गडकरी उदयोग ग्रामीण आगातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते काल नागपूर इथं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते शहर आणि जिल्ह्यात प्रत्येकी दहा हजार रोजगार उपलब्ध करून देता यावेत यासाठी आजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत सेवा आणि विकासाचं राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं

नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर मेट्रो रेल कॉपरिशन लिमिटेड या संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या करांमध्ये टप्प्यान्सार सवलत मिळण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली

देशपांडे यांच्या एकशे एकाव्या जयंती निमितानं काल विविध कार्यक्रमांचं ऑनलाईन आयोजन करण्यात आलं

अमली छापे अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे सहा किलो अंमलीपदार्थ जप्त केले मालाड अंधेरी लोखंडवाला खारघर आणि कोपरखैरणे या ठिकाणी केलेल्या या कारवाईत पाच संशयीत अंमलीपदार्थ विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे

हवामान राज्यात हिवाळा जाणवू लागला आहे सर्वत्र हवा कोरडी असून कोकण वगळता उर्वरित राज्यात किमान तापमानात घट होते आहे विदर्भात तर रात्रीच्या तापमानात काल लक्षणीय घट झाली

कोकणातलं किमान तापमान मात्र सरासरीच्या आसपास आहे कमाल तापमान विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या आसपास आहे कोकणात मात्र ते सरासरीपेक्षा जास्त आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार